ते आज म्ंबईत बातमीदारांशी बोलत होते उद्योगधंद्यांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारनं केलेल्या कर स्धारणांचा महाराष्ट्राला मोठा फायदा होणार असल्याचं ते म्हणाले

या स्धारणांसाठी त्यांनी प्रधानमंत्री आणि अर्थमंत्र्यांचे राज्याच्या वतीनं आभार मानले

काँग्रेसनं म्ख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली असून त्यांनी श्वष्टाचाराच्या आरोपांच्या चौकशीला सामोरं जावं अशीही मागणी केली आहे काँग्रेसच्या राज्यातल्या विधानसभा निवडणूक प्रचार समितीचे प्रम्ख नाना पटोले यांनी मुंबईत वार्ताहरांशी बोलताना म्ख्यमंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले भ्रष्टाचाराच्या आरोपांचा एकही डाग नसलेले आपण स्वच्छ म्ख्यमंत्री आहोत असा म्ख्यमंत्र्यांचा दावा असला तरी त्यांचे सर्व आर्थिक व्यवहार एक्सीस या खाजगी बँकेमार्फत होतात असा आरोप पटोले यांनी केला मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमुता फडनवीस यांची गेल्या पाच वर्षात अँक्सिस बँकेच्या उपाध्यक्षपदी झालेली पदोन्नती आक्षेपार्ह असल्याचा दावाही त्यांनी केला

राज्यात कोणतेही मुद्दे हाताशी नसल्यानं विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपातर्फे वारंवार काश्मिरविषयी दिशाभूल करण्यात येत आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसनं केला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितलं की राज्यातल्या शेतक यांचे प्रश्न बेरोजगारी आणि औद्योगिक क्षेत्रातली मंदी या सर्व आघाड्यांवर सरकार अपयशी ठरलं आहे ते झाकण्यासाठी काश्मिरविषयी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विधानांचा विपर्यास करुन भाजपाचे नेते जनतेची दिशाभूल करत आहेत विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि मित्रपक्षांबरोबर आघाडी झाली असून सर्वांचा संयुक्त जाहीरनामा प्रसिदध करु असं मलिक यांनी सांगितलं राज्यातल्या टाटा समूहाच्या सहा धरणांमधलं पाणी उजनीमार्फत मराठवाड्याला द्यावं अशी मागणी वंचित बहजन आघाडीचे प्रम्ख प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे ते आज प्ण्यात वार्ताहर परिषदेत बोलत होते या पाण्याचा उपयोग वीज निर्मितीसाठी न करता हे पाणी मराठवाड्याला द्यावं यासाठी सरकारनं टाटा समूहाशी वाटाघाटी कराव्या असं आंबेडकर यावेळी म्हणाले आपण काँग्रेसपक्षाचा राजीनामा दिलेला नसून अजूनही पक्षासोबतच आहोत असा ख्लासा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री राजेंद्र दर्डा यांनी केला आहे

अहमदनगर जिल्ह्यात भाजपाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत अकोले इथल्या बाजारतळावर हा पक्षप्रवेश कार्यक्रम झाला

यंदा सप्टेंबरच्या मध्यापर्यंत पडलेला नैऋत्य मोसमी पाऊस सरासरीपेक्षा चार टक्क्यानं जास्त असल्याचंही मंत्रालयानं म्हटलं आहे केंद्र सरकारनं केलेल्या करकपातीमुळे शेअर बाजारात आलेली तेजी आजही कायम राहिली

चलनबाजारात आज रुपयाच्या मूल्यात विशेष बदल झाला नाही

कच्च्या तेलाच्या भावात आज घसरण झाली

माजी क्रिकेटपट्र आणि उद्योजक माधव आपटे यांचं आज म्ंबईत वार्धक्यानं निधन झालं

मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला

ते क्रिकेट क्लब ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष होते त्यांनी मंबईचं नगरपाल पदही भूषवलं होतं आपटे ग्र्प या उद्योगसमूहाचे प्रम्ख म्ंबई चेंबर्स ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष आणि बीसीसीआयचे संस्थापक सदस्य अशा अनेक जबाबदाऱ्या माधव आपटे यांनी सांभाळल्या होत्या ईशान्य आणि पूर्वमध्य अरबी समुद्रावर ग्जरात किनारपट्टीलगतच्या भागात हवेच्या कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून त्याचं रुपांतर चक्रीवादळात झालं आहे